कर्नाटकात भाजपा सरकार सत्तारूढ

राज्यातला पावसाचा जोर वाढला

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रीनगरमध्ये युद्ध स्मारकाला भेट देऊन शहिदांना आदरांजली वाहिली उपराष्ट्रपती एम व्यंकथ्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही करगिल युद्धातल्या शहिदांना अभिवादन केलं द्रास इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांनी युद्ध स्मारकावर पृष्पचक्र अर्पण करून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली मुंबईतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जवानांच्या अतुलनीय शौर्याचा देशाला अभिमान आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी जवानांचा गौरव केला विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सुमारे पाचशे चित्रपटगुहात काल उरी द सर्जिकल स्टाईक हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला राज्यातही अनेक ठिकाणी कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या बातम्यांवर आधारित हा वृत्तांत लष्कराच्या द्रष्टीनं महत्वाचं केंद्र असलेल्या पुण्यात करगिल दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रीय युद्ध स्मारकात मुख्य कार्यक्रम झाला त्याला करगील युद्धात शौर्य गाजवणारे जे जवान आणि अधिकारी पुणे आणि आसपासच्या परिसरात स्थायिक झाले आहेत ते आवर्जून हजर होते लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस के सैनी यांनी शहिदांना आदरांजली अर्पण केली नौदल शस्त्रागार निरिक्षणालयाच्यावतीनं सायक्लोथॉन चं आयोजन करण्यात आलं होतं कारगिल विजय दिनानिमित्त नाशिक मध्ये भोसला सैनिकी शाळेतील मुलांनी संचालन केलं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि अन्य संस्थांच्या वतीनं करगिल युद्धात सहभाग नोंदविणार्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला उस्मानाबाद इथ शहीद स्मृतीस्तंभास जिल्हाधिकारी डॉक्टर दिपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून शहिदाना अभिवादन करण्यात आलं माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीनं अहमदनगर शहरातील भगवान बाबा चौकापासून श्रीराम चौकापर्यंत शहिद सन्मान पायी रॅली काढण्यात आली करगिल युद्धात वीर्मरण आलेल्या दोन सैनिकांच्या कुटुंबियांचा जालना जिल्हा प्रशासनाच्य वतीनं गौरव करण्यात आला लोकसभा लोकसभेतही काल करगिल युद्धातील शहिदांना अभिवादन करण्यात आलं भारताशी समोरासमोर युद्ध जिंकता येत नाही त्यामुळे पाकीस्तान आता छुपं युद्ध खेळत असल्याचा आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी यावेळी केला कंपनी कायदा द्रुस्ती विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी पीठासीन सभापती रमादेवी यांच्याबाबत केलेल्यावक्तव्याचा लोकसभेतल्या सर्व महिला खासदारांनी काल तीव्र शब्दात निषेध केला आझम खान यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी महिला खासदारांनी केली आहे कर्नाटक कर्नाटकमध्ये भाजपाचे बी एस येडीयुरप्पा यांनी काल चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राज्यपाल वज्भाई वाला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर भाजपानं काल सत्तास्थापनेसाठी दावा केला होता येडीयुरप्पा यांनाही बहुमत सिद्ध करावं लागणार आहे

परिवहन नवी मुंबई ट्रकसाठीच्या राष्ट्रीय परवान्याच्या धर्तीवर सुरू करण्यात येणार्याय राष्ट्रीय यात्रा परमिटमुळे राज्याचंउत्पन्न चार पटीने वाढेल यासाठी भारत सरकार कोणतेही पैसे घेणार नाही जे पैसे मिळतील ते त्या प्रमाणात त्या राज्यांच्या खात्यात जमा होणार आहेत असं केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीकाल वाशी इथं सांगितलं हिंदुस्थान बस ऑपरेटर्स महासंघाच्यावतीनं आयोजित प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते मोटार वाहन कायद्यातून शिक्षणाची अट काढून टाकली आहे त्यामुळे कमी शिक्षण असलेल्यांनाही वाहन परवाना मिळणं सोपे होणार आहे असं ते म्हणाले गायकवाड माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई प्रदेश कॉप्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी काल ही घोषणा केली थोरात नाशिक काँग्रेस आघाडीत मनसेला सामावून घेण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल नाशिक इथं सांगितलं आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी काल नाशिक इथं उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक घेतली

या यात्रेची सुरुवात मोझरीतल्याराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळापासून होणार आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहतील आंबेडकर कॉप्रेस आणि राष्ट्रवादी कॉप्रेस मधील राजकीय घराण्यांच्या भाजपा शिवसेना प्रवेशामुळे आता त्या पक्षांनाही घराणेशाहीची कीड लागली आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल नागपुरातल्या वार्ताहर परिषदेत केला राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आपली आघाडी कोणताही समझौता करणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं लोकशाही प्रस्कार राज्य निवडणूक आयोगातर्फे दिल्या जाणाऱ्या पहिल्या लोकशाही पुरस्कारांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी काल मुंबईत केली उपराष्ट्रपती एम वेंकेया नायड्र यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या पुरस्कारांचं वितरण करण्यात येईल टिळक प्रस्कार लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार यंदा प्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी यांना जाहीर झाला आहे ट्रस्टचे विक्षस्थ डॉ दीपक टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली

मराठवाडा आणि विदर्भ विभागातील गावांचा त्यात मोठ्या संख्येनं समावेश आहे मात्र त्यात कोकण विभागातील एकही गाव नाही भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेनं नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे नवलखा एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित गौतम नवलखा यांच्या याचिकेवरील निर्णय काल मुंबई उच्च न्यायालयानं राखून ठेवला आपल्या विरोधात पुणे पोलीसांनी दाखल केलेली एफआयार रद्दबातल करावी अशी विनंती करणारी याचीका नवलखा यांनी दाखल केली आहे

कृषी मंत्री तथा अमरावतीचे संपर्कमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी काल या उपक्रमाची माहिती वार्ताहरांना दिली

हेमंत देशमुख यांच्या विरोधात द्वारकाधीश उपसा जलसिंचन योजना गेरव्यवहारप्रकरणीही हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे

प्ण्यातही पावसानं हंगामातली पहिली दमदार हजेरी लावली विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही नेक ठिकाणी पावसाची कुपादृष्टी होती आज आणि उद्याही कोकणासह मध्य महाराष्ट्रातला सह्याद्रीच्या रांगांचा परिसर तसंच विदर्भात चांगला पाऊस होईल

घाट क्षेत्र सोडून उरलेला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी किरकोळ सरीच अपेक्षित आहेत